राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसाची कृपा

विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये नेत्यांची आवक सुरु असल्याच्या बातम्या येत असतानाच विरोधकांनीही कालपासून भेटीगाठींचं सत्र सुरु केलं आहे एकीकडे भाजपमध्ये उद्या महाभरती होणार असल्याचे संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत तर विरोधी गोटात काल जयंत पाटील राज ठाकरे नारायण राणे राजू शेट्टी यांच्यातल्या भेटीगाठीही चर्चेत होत्या दरम्यान संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका भाजपच्या वाटेवर असल्याचं चित्र असून काल झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्या आशयाचा ठराव केला आपल्या समर्थकांच्या या निर्णयावर ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी अजून आपला निर्णय दिलेला नाही पण त्यांचे चिरंजीव संजीव नाईक यांनी मात्र आपला कल भाजपच्या बाजूने असल्याच जाहीर केलं आहे

नंदरवार विधानसभा निवडणुकीसाठी नंदूरबार जिल्ह्यातल्या कॉंग्रेस उमेदवारांच्या मुलाखती काल झाल्या धुळे तर वंचित बहुजन आघाडीतर्फे खानदेशातून निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती काल धुळ्यात झाल्या पहिल्या टप्प्यात जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या तर नंतर धुळे जिल्ह्यातल्या ईच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे

रत्नागिरी जिल्ह्यात जगब्डी नदीनं धोक्याची पातळी गाठल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काल रात्रीपासून मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला सातारा जिल्ह्यात जावली वाई कराड महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे सततच्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत आहे कराड विजापूर महामार्गावर कृष्णा नदीवरचा पूल काल पूराच्या पाण्यामूळे कोसळला त्यामूळे वाहतूक विस्कळीत झाली आहे पुण्यात काल मध्यम पाऊस झाला

नाशिक इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्येही पावसाची संततधार सुरूच होती

सततच्या पावसानं नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाचा काही भाग काल कोसळला परंत् कोणतीही हानी झाली नाही

नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद असून भामरागड आणि अहेरी तालुक्यातल्या सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे चामोर्शी तालुक्यातल्या दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आष्टी आलापल्ली मार्ग बंद झाला आहे छत्तीसगड राज्यातल्या जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने भामरागडजवळून वाहणारी इंद्रावती नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सिपना नदीला पूर आला आहे

धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस फारसा झाली नाही त्यामुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात त्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे

राज्याच्या जल स्त्रोत विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि पुणे वगळता अन्य चार क्षेत्रातील धरणांमध्ये पाणीसाठा अजूनही कमीच आहे अॅम्बिस सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाधित्र बोटांचे ठसे डोळ्यांची बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या एम्बिस या प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केला देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे असं मुख्यमंत्री म्हणाले गुन्ह्यांचा शोध लावण्यापासून ते गुन्हेगाराला शिक्षा होण्याच्या प्रक्रियेत एम्बिस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

व्याघ्र दिन जागतिक व्याघ्र दिनानिमित्त देशाचा व्याघ्र गणना अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत प्रसिद्ध केला भारत हा वाघांसाठी एक सुरक्षित देश ठरला असून देशातल्या वाघांची संख्या सूमारे तीन हजार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारतानं वाघांची संख्या दुप्पट करण्याचं उद्दिष्ट चार वर्षे आधीच गाठलं आहे असं ते म्हणाले व्याघ्र संवर्धनासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या सर्वांची मोदी यांनी प्रशंसा केली

व्याप्र संवर्धानासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाचं हे फलित आहे असं या निवेदनात म्हंटल आहे

प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी भारतातल्या जंगलांमधून फिरताना दिसतील अशी माहिती कार्यक्रमाचा सुत्रसंचालक बेअर ग्रिल्सनं ट्विटरवरून दिली आहे

येडियुरप्पा सरकारनं काल विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला दरम्यान विश्वास दर्शक ठरावानंतर विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे लोकसभा राज्यसभा अवसायन आणि दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक राज्यसभेत काल मंजूर करण्यात आलं कंपन्या आणि व्यक्तिंमधील अवसायानावर उपाय करण्यासाठी कालबद्ध प्रक्रियेची तरतूद या विधेयकात आहे तर लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकिय आयोग विधेयकाला काल मंजूरी देण्यात आली दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाचा सुधारित मार्ग उपलब्ध करुन देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधारुढ पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी बदलापूर कल्याण परिसरात पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना भरीव मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली तावडे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निवडणुका या आपल्या शैक्षणिक प्रश्नांवर लढवाव्यात यात कोणतीही राजकीय भूमिका असता कामा नये असं मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं आगामी विद्यार्थी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आले असताना त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पत्रकारांशी संवाद साधला विद्यार्थ्यांच्या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार असल्याचंही तावडे यावेळी बोलताना म्हणाले फाशी रद्द पुण्यातल्या बीपीओ कर्मचारी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोघांना सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे त्यांच्या फाशीचं रूपांतर जन्मठेपेत करण्यात आलं आहे दया अर्ज फेटाळल्यानंतर फाशीच्या अंमलबजावणीला विलंब झाल्याच्या कारणावरून न्यायालयानं हा निर्णय दिला आहे गडचिरोली गडघिरोली जिल्ह्यात गरंजी गावानजीकच्या जंगलात काल पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील राहाता राह्री तालुक्यात स्पिरिट ची अवैध विक्री करणाऱ्या नऊ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल रंगेहाथ पकडलं त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे